नीति आयोगाच्या सहाव्या प्रशासकीय बैठकीत ते द्रद्रश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते देशाचा विकास करणं हे सरकारचं मुख्य धोरण असून त्यासाठी राज्यांच्या संसाधनांचा योग्य रितीनं वापर केला पाहिजे असं ते म्हणाले कोविड काळात राज्य आणि केंद्र सरकारनं मिळून काम केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं भारतनेट योजना जल जीवन मिशन प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या सरकारच्या विविध योजनांचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला कृषी पायाभूत सुविधा उत्पादकता मनुष्यबळ विकास तळागाळापर्यंत सेवा सुविधेचा प्रवठा आरोग्य आणि पोषण या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली सर्व राज्यांचे मुख्यमंत्री प्रशासकीय परिषदेचे माजी कार्यकारी सदस्य केंद्रीय मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला पत्रकारितेचा वसा आणि वारसा प्रयत्नपूर्वक जतन करू या असंही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटलं आहे जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेला निर्भिड निष्पक्ष लोकाभिमुखतेचा वारसा दिला असल्याच सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जांभेकर यांना अभिवादन केलं आहे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

केंद्रीय राज्यमंत्री व्ही म्रलीधरन यांनी यासंदर्भातील नव्या योजनेची सुरुवात केली डिजीलॉकरमध्ये अपलोड केलेल्या कागदपत्रांची लिंक देऊन पारपत्रांसाठीच्या सेवांचा लाभ अर्जदाराला मिळणार आहे कागदविरहित कामकाजाला चालना देण्यासाठी डिजिटल इंडीया अंतर्गत नागरिकांना डिजिटली सशक्त बनवण्याच्या आणि ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशानं डिजीलॉकर या सुविधेची सुरुवात करण्यात आली आहे

हर्षवर्धन यांनी काल मिशन इंद्रधन्षच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला प्रत्येक आई आणि मुलाच्या लसीकरणासाठी करण्यात आलेल्या तयारीबद्दल डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं कोविड महामारीच्या काळात ज्या मुले आणि गर्भवतींना लस घेता आली नाही त्यांच्या लसीकरणावर मिशन इंद्रधन्ष तीन मध्ये भर दिला जाणार आहे स्थलांतरित क्षेत्रातले लाभार्थी आणि पोहोचण्यास कठीण अशा दर्गम भागाकडे विशेष लक्ष दिलं जाणार असल्याचंही आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं

या सगळ्या सहकारी संस्थांवर प्रशासक नेमण्याची मागणी या याचिकेत केली होती

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यासंदर्भातला आदेश जारी केला दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येतात मात्र यंदा कोविड प्रादुर्भावामुळे दिंड्या पालख्या यांना बंदी घालण्यात आली आहे